चिघळला

केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभसीचर्चा

प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावर जलसंवर्धनबाबतचा ब्लॉग सूचना दष्खाचं जनतली आवाहन

संयुक्त अरब अमिरातीचप्रिराष्ट्र व्यवहारमंत्री शखि अब्दुल्लाह बिन झायद्व अल नाहयान हञिज परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

जयशंकरयांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करणार कुटनो एथलट्टिक्स स्पर्धेत काल भारताच्या हिमा दास मोहम्मद अनास आणि एम

जबीरला सुवर्णपदक

काँग्रस्तआणि जनता दलाच्या बंडखोर तस्तआमदारांनी आपल शिजीनाम प्रित घरखास नकार दिल्यानं कर्नाटकातला राजकीय पद्धअधिकच गडद झाला आह कर्नाटकात अनक्व नाट्यमय घडामोडी घडत असताना अपक्ष आमदार एच नागप्र यांनी लघु उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दक्षभाजपाला समर्थन दिल्यामुळजिरकारला आणखी एक धक्का बसला काँग्रस्त आमदारांनी आज उपमुख्यमंत्री जी

काही वळीतच मुख्यमंत्री एच

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष क आर रमधीउद्या त्यांच्या राजीनाम्यांवर कारवाई करतील मुख्यमंत्री कुमारस्वामी आज मंत्रीमंडळाची एक तातडीची बैठक घघ्यीर आहस्त माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधीमंडळातल्या काँग्रस्तिया सदस्यांची बैठक उद्या बोलावली आहा द्वेरम्यान भाजपा प्रदर्शीध्यक्ष बी

डी दक्षितींडा आणि त्यांच्या कुंदुंबाला राजकीयदृष्ट्या उध्वस्त करण्याचं काँप्रस्तीनस्ती सिद्धरामध्या यांचं षड्यंत्र आह विसा आरोप प्रल्हाद जोशी यांनी यावछी कली

उत्तरप्रदक्षीपरिवहन मंडळाची बस आज पहाटक्ष रस्त्या लगतच्या नाल्यात कोसळल्यानं हा अपघात झाला

जी रवि कुमार यांनी दिली दरम्यान सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तरप्रदर्धाप्रा बुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी या दुर्घटनप्राबत चर्चा करुन मृतांविषयी आपल्या भावना व्यक्त कल्प्रा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या शुक्रवारी अर्थसंकल्प सादर कला होता

जम्मू काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यात नौशरीसर्व्हिरमधीआज पाकिस्तानी लष्करानं शख संधी चं उल्लंघन करत गोळीबार कला या गोळाबारात एक नागरिक जखमी झाला काश्मीर खो यात फुटीरतावाद्यांनी बंदची हाक दिल्यामुळ अमरनाथ यात्रा आज एका दिवसासाठी जम्मू पासून स्थगित करण्यात आली आह ज़म्मू मधल्या भगवती नगर क़िल्या यात्री निवास शिबिरातून भाविकांचा एकही जत्था आज रवाना झालसी नाही

जयशंकर यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करतील अमिरातीचं शिष्टमंडळ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही भर्षांच्यार आहेत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांच काल रात्री तीन दिवसांच्या भारत भटींसाठी नवी दिल्लीत आगमन झालं

आसाममधजिपानी मेंदूज्वराच्या साथीशी लढण्यासाठी केंद्र सरकार आसाम सरकारला सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करद्व असं आधासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्याच ििरोग्यामंत्री डॉ

शर्मा यांनी राज्य सरकार या साथीच्या उपाययोजनस्तीठी सर्व प्रयत्न करत असल्याचं सांगितलं

श्वितील उत्पादनाला परवानगी दष्ट्रासाठी राज्यसरकार एक खिडकी योजना सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री दर्षेद्व फडणवीस यांनी या परिषदत्तीबोलताना सांगितलं

जबीरनं सुवर्णपदकाची कमाई क्ली भारताचा जितीन पॉल तिसरा आला